हे पर्यावरणपूरक ल्वेस्थानक जगातला सर्वात उंच असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ते उर्वरीत भारत यांना जोडणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि या आदिवासीबहुल भागाचा विकास होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील लोहपुरुष वल्लभाईंच्या आज पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपतींनी आज सकाळी या पुतळ्यालाही भेट दिली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 सरदार पटेलांचे विचार आणि देशाच्या एकतेसाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम यामुळे देशाला पिढ्यानपिढ्या प्रेरणा मिळेल असं मोदी यांनी ट्विटरवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे देशभरात आज वल्लभभाईंना आदरांजली वाहण्यात आली जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील मणिबेली मांडवा गमन प्रकाशा सारंगखेडा तोरणमाळ उषा पॉईंट आदी पर्यटनस्थळांचं जाळं गुजरात आणि महाराष्ट्र सरकारनं मिळून विकसित करावं असा प्रस्ताव राज्याचे पर्यटन मंत्री जयक्मार रावल यांनी गुजरात सरकारसमोर ठेवला आहे

याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रमा अंतर्गत आदरातिथ्य व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रातल्या रोजगारा संबंधी प्रशिक्षण देण्यात यावं अशी िि्छा रावल यांनी व्यक्त केली सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची एटीएम यंत्र बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे

या पार्डभूमीवर शुक्ल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात हे स्पष्टीकरण दिलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंगत कर्ज प्रकरणं मंजूर करण्यात बुलडाणा जिल्हा राज्यात आघाडीवर आहे

राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत कार्यालयातील कर्मचा यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभर धरणं आंदोलन होत असून हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोरही धरणं आंदोलन करण्यात आलं

या कर्मचा यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला निवेदन देऊनही शासनस्तरावरून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे हे धरणं आंदोलन केलं जात आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातल्या गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी सरकारी अनुदान दिलं जातं पालघर जिल्ह्यात गांजे ढेकाळे क्रि राहणा या लाभार्थी निर्मला आंबात यांनी याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकूया होल्ड निर्मला आंबात पालघर जिल्ह्यातल्या बालकांमध्ये असलेलं कुपोषणाचं प्रमाण जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाङ्यांमध्ये एकात्मिक सर्वेक्षण कार्यक्रम राबवण्याच्या सूचना आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिका यांना केल्या आहेत पालघर जिल्ह्यातल्या कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाच्या बैठकीदरम्यान सावंत यांनी या सूचना केल्या

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी ही माहिती दिली रत्नागिरी कुं देवरुखे ब्राह्मण समाजानं आयोजित केलेल्या जागतिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असलेलं मोठं कार्यक्षेत्र लाभलेलं मुंबई विद्यापीठ एकमेव आहे त्याचा फायदा करून घेण्यासाठी सागरी संशोधनावर आधारित अभ्यासक्रम नव्या उपकेंद्रांमध्ये सुरू केले जाणार आहेत असंही पेडणेकर म्हणाले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

पुरुष एकेरीत मात्र समीर वर्मा उपांत्य फेरीत पराभूत झाला

श्वांत शर्मानं सर्वाधिक चार तर जसप्रीत बुमराह उमेश यादव हनुमा विहारीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले

ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीची दोन चाक आहेत पण आधुनिकतेच्या युगात मोबाईल आणि दिरनेच्या प्रभावामुळे युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी गाव तिथे वाचनालय शाळा तिथे ग्रंथालय हा उपक्रम राबवणं गरजेचं आहे असे विचार भंडारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी व्यक्त केले भंडारा क्रिं दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात ते बोलत होते महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळालं तसंच आजही गांधीर्जींच्या विचारांचा वारसा जगभर चालवला जातो पण आपल्या देशात मुठभर लोक त्यांची टिंगल टवाळी करतात मात्र सामर्थ्याचं दुसरं नाव म्हणजे महात्मा गांधी होय असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी केलं

ओदिशात भुवनेश्वरच्या कलिंगा क्रीडागारात सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमनं अंतिम फेरीत धडक मारली आहे

दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स दरम्यान सुरु आहे आत्महत्याप्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी किसान सभा आत्महत्याप्रस्त विभागात तातडीनं जागृती अभियान सुरू करणार आहे

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस ठाण्याअंतर्गत लिंगा येथील शेतकरी शेतात रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी गेला असता शेतात लटकलेल्या तारेचा स्पर्श झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला

हा प्रकार म्हणजे वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा बळी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे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

सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली कुडाळ कसाल तसंच नांदगाव श्रि पावसाची रिपरिप रात्री उशीरापर्यंत सुरु होती त्यामुळे तापमानात घट झाली